पहिल्या लाटेत मोठं योगदानही दिलं आता दुसऱ्या लाटेत देशभरात रुग्णांसाठी प्राणवायू कमी पडतो आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सुरू केलं मिशन वायू

त्याची ही बातमी

पीपीसीआरनं हे साध्य केलं एसीटी प्रँटस या स्टार्टअप संस्स्थापकांच्या संस्थेच्या आणि स्वस्थ या आरोग्य सेवांमधील व्यावसायिकांच्या संघटनेच्या मदतीनं त्याला आर्थिक पाठबळ होतं टेमसेक या गृंतवणक संस्थेचं आणि पीपीसीआरशी जोडल्या गेलेल्या हजाराहन अधिक संस्था आणि व्यक्तींचं आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे पुणे

तसंच चांगली माणसं आपत्तीच्या काळातदेखील आपले गुणआपले स्वभाव सोडत नाहीत याचाच अनुभव रत्नागिरीच्या एका कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेले रुग्ण घेत आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

त्यांचे कार्यकर्ते प्रशासन आणि जनतेला मदत करत आहेत हे काम करत असतानाच सचिन शिंदे छोट्ट खामकर हेमंत चव्हाण या कार्यकर्त्यांना करोनाची बाधा झाली तिथेही ते स्वस्थ बसले नाहीत तिथल्या घूसमटलेल्या वातावरणात मोकळेपणा आणण्याचं काम त्यांनी केलं हिंदूंसाठी स्तोत्रं आणि मुस्लिमांसाठी कुराणातल्या आयताबाकी दिवसभर गाणी मोबाईलच्या ब्लू टूथवर लावली त्यामुळे शंभराहून अधिक रुग्ण असलेल्या त्या सेंटरमधलं वातावरणच बदलून गेलं रुग्णांमध्ये उत्साह संचारला ते हिंडू फिरू लागले आवडीच्या गाण्यांची फर्माईश करू लागले कोरोनाबाधित म्हणून पुन्हा दाखल व्हायची वेळ आलीच तर आपल्याला आंबेडकर भवनातच ठेवण्याची विनंती आपण करणार आहोतअशा शब्दांत काही रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकररत्नागिरी औषधनिर्मिती कंपनी प्नरूज्जीवन नागपूर महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीतली सध्या बंद असलेली महाराष्ट्र अँटिबायोटिक अँड फार्मास्युटिकल लिमिटेड ही औषध कंपनी सरकारने अधिग्रहित करावी अशी विनंती नागप्र जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे ही कंपनी पुनरुज्जीवित करून तिचं रुपांतर प्राणवायू आणि औषध निर्मिती विभागांसह जंबो कोव्हिड केंद्रामध्ये करण्याची योजनाही मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी मांडली आहे नितीन गडकरी वर्धा कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन कालपासून वर्धा इथं सुरू झालं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्याच्या जेनेटिक सायन्स लॅब कंपनीला रेमडेसिवीरच्या उत्पादनाची परवानगी तीन दिवसांत मिळवून दिली आहे

त्यामुळे विविध सहली अभ्यास भेटी आणि स्ट्डंट एक्सचेंज अशा उपक्रमांना मुकत आहेत

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

ध्रूव या विद्यार्थ्यांची पेन फ्रेंड असणारी लिया टिन्झ या आर्मेनियातल्या यूनायटेड वर्ल्ड कॉलेज मध्ये शिकणाऱ्या जर्मन विद्यार्थिनीनं प्रेझंटेशनच्या सहाय्याने त्याना जर्मनीतील शहरं संस्कृती शिक्षण व्यवस्था राजकीय घडामोडी पर्यावरण क्षेत्रातील जागृती आदी विषयांची सविस्तर माहिती करून दिली विविध विषयांतील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांनी शिकत राहिलं पाहिजे त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला पाहिजे

सविता केळकर यांनी यावेळी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले पुणे

या अटीमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत होता

मुंबई उच्च न्यायालय पण्यातल्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णसंख्या वे वाढत असलेल्या ठिकाणी गेल्या वर्षीसारखा कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचना कोरोना परिस्थितीच्या आढाव्याबाबतच्या सुनावणीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्या आहेत तसंच पुण पिंपरी चिंचवड ठाणे इथं कोरोना नियंत्रणाच्या यशस्वी मॉडेल्सपासून प्रेरणा घेऊन तत्सम कार्यक्रम आखण्यात यावा असंही न्यायालयाने सांगितलं आहे

या बसमधून लसीकरणासाठी चाललेल्या नागरिकांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार